वाहनांसाठी तृतीय पक्ष विमा सक्तीने लागू आशियाई क्रीडा स्पर्धा आज समाप्त होणार भारताला एकंदर एकोणसत्तर पदकं

बाईटआयपीपीबी जावडेकर टपाल बैंकिंग सेवेद्वारे देशभरातील आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावला जाईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मोदी यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं पहिल्या भारतीय पोस्टल पेमेंट बँकेचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या सेवेमुळं नागरिकांना घरपोहोच आर्थिक सेवा मिळू शकतील

विकासापासून दूर लोकांचं आर्थिक समावेशन याद्वारे पूर्ण होईल असा विधास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई इथं या बँकेच्या उद्वाटनप्रसंगी च्यक्त केला राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँक केंद्रांचं उद्वाटन करण्यात आलं इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या पृण्यातील शाखेचं उदघाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालं या बँकेमुळं टपाल खात्याचं भवितव्यच बदलून जाईल असा विधास जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केला ते म्हणाले

दोन चार गावांमध्ये एक पोस्ट ऑफिस आहे आणि त्या पोस्ट ऑफिसचा खाकी कपडा घातलेला पोस्टमन हा लोकांसाठी भारतातील सगळयात विक्वासार्ह माणूस आहे तेव्हा पोस्टाच्या विकासाला मर्यादाच नाही

वाहन विमाः द्चाकी आणि चारचाकी वाहन खरेदी करताना आता दीर्घ मुद्तीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजेच तृतीय पक्ष विमा खरेदी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे

त्यामुळे हा महात्वूर्ण निर्णय घेण्यात आला

घनकचरा राज्य शासनानं घनकचरा व्यवस्थापनासंबंधीचं धोरण यापूर्वीच आखलं असून त्यानुसार नियम तयार करण्यात आले आहेत ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून राज्यातील गृहसंकूले आणि इतर बांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंतीही सर्वोच्च न्यायालयास करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत वाढत्या मनुष्यवस्तीतील घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण आखले नसल्याबाबत महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने दंड आकारल्याबाबतचं वृत्त प्रसारित झालं आहे

चर्मकार आयोगः राज्यातील चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी चर्मकार आयोगाची स्थापना करण्यात येणार असून या आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या अडचणी दूर करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि रोहिदास पंचायत संघ मुंबई यांच्या वतीनं परळ इथं उभारण्यात येणाऱ्या संत रोहिदास भवनाच्या भूमिपूजन आणि कोनशिला समारंभप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते

शुक्रवारी सायंकाळी त्यांनी खारेपाटण ते झाराप या रस्त्याची पहाणी केली त्यानंतर कणकवली इथं झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी या सूचना केल्या गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गावर वाहतुकीस कोणतीही अडचणी निर्माण होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं

मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं या उपसमितीनं लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला मुस्लीम आरक्षण मुस्लीम समाजात शिक्षणाच्या बाबतीत असलेलं मागासलेपण नोकऱ्यांमध्ये असलेलं अल्प प्रमाण या पार्श्वभूमीवर राज्यभर आरक्षण परिषदांमधून जनजागृती केली जाईल असं खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे

केरळ मदतः केरळ पूर्यस्तांसाठी तळेगाव दाभाडे इथल्या इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आणि कांतीलाल शहा विद्यालय यांच्या वतीनं काल विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली तसंच पथनाटयं सादर करून आणि स्वतःकडील अंशदान देऊन पाच लाख रूपयांचा निधी संकलित केला ही रक्कम लवकरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नीतीन करमळकर यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहे मुनीः आपल्या प्रबोधनकारी प्रवचनांतून जागृती निर्माण करुन समाजाला योग्य मार्गावर चालण्यास प्रवृत्त करणारे जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांच्या निधनामुळं जैन तत्त्वदर्शनाचा आदर्श प्रचारक हरपला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्वांजली अर्पण केली आहे त्यांचं काल नवी दिल्ली इथं निधन झालं

निधनः पूणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे संस्थापक बाळासाहेब रखमाजी खिलारी यांचे नुकतच निधन झालं

भारताच्या अमित पांघाल यानं मुष्टियुद्वात पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिल अधिक वृत्तांत प्रशांत जाधव यांच्याकडून स्पर्धेतील कालचा दिवस भारतासाठी आनंददायी ठरला कालच्या चौदाव्या दिवशी भारतानं दोन सुवर्ण एक रोप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली

स्क्वाश क्रीडाप्रकारात जोशना चिनप्पा दीपिका पल्लीकल सुनयना कुरीविल्ला आणि तन्वी खन्ना यांनी सांधिक गटात रौप्य पदक पटकावलं

या सामन्यात आकाशदीप आणि हरमनप्रीत यांनी प्रत्येकी एक गोल केला

ही रंगीत तालीम असल्यामुळं या भागातील नागरिकांनी घाबरु नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे विनायक सोमणी देत आहेत याबाबत माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली आणि इन्कॉईस हैद्राबाद यांच्या सहकार्यानं देशाच्या पश्चिम किनार पट्टीवरील राज्यांमध्ये ही रंगीत तालीम होणार आहे महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील येडवन रायगड जिल्ह्यातील बोर्ली रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपांडरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामडूल आणि ठाणे जिल्ह्यातील पाली या पाच गावांमध्ये ही रंगीत तालीम होणार आहे त्सुनामी संदर्भातील तयारी आणि घ्यावयाची दक्षता हा या रंगीत तालमीचा उद्देश आहे ही रंगीत तालीम संबंधित गावातील नागरिक सर्व शासकीय आण अशासकीय संस्था आणि कार्यालयं यांच्या सहकार्यानं घेतली जाणार आहे हवामानः सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील दुर्मिळ फूलं उमलण्यास सुरुवात झाली असून इंगामाची अधिकृत सुरुवात आजपासून सुरु करण्यात येणार आहे

पाणी सोडण्याची पूर्व कल्पना देता येणं शक्य नसल्यानं कराड पाटण आणि सांगली जिल्ह्यातील नदी काठच्या गावातील नागरिकांनी नदी पात्राजवळ जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे पुढील चोवीस तासाच्या हवामान अंदाजानुसार कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे